संसदेच्या संयुक्त सभेला ते संबोधित करत होते काळ्या पैशाविरोधात सरकारच्या कारवाईत नोटाबंदी हे महत्त्वाचं पाऊल ठरलं या निर्णयामुळे समांतर अर्थव्यवस्थेला पायबंद बसला सुमारे तीन लाखावर बनावट कंपन्या समोर आल्या तसंच आयकर दात्यांची संख्या सुमारे सहा कोटींवर पोहोचल्याचं राष्ट्रपती म्हणाले डिजीटायझेशनमुळे सरकारी योजनांच्या सुमारे आठ लाख बनावट लाभार्थ्यांना दिला जाणारा निधी थांबला असल्याचं त्यांनी नमूद केलं सरकारच्या इतर योजनांचाही राष्ट्रपतींनी आढावा घेतला अत्याध्निक राफेल विमान लवकरच वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होऊन देशाची शस्त्रसज्जता वाढणार असल्याचा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ झाला

उद्या अंतरिम अर्थसंकल्प सादर होईल हा अंतरिम अर्थसंकल्पच असेल असं सरकारनं स्पष्ट केलं आहे आॅगस्टा वेस्टलँड घोटाळा प्रकरणी आरोपी असलेला दुबईस्थित व्यापारी राजीव सक्सेना आणि दीपक तलवार यांचं संयुक्त अरब अमिरातीनं भारताकडे प्रत्यर्पण केलं आहे

सक्तवसुली संचालनालयानं सक्सेना याला याप्रकरणी अनेकदा समन्स बजावलं होतं तलवारच्या बाबतीत एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त अघोषित उत्पन्न आणि या हवाई करारात भूमिका बजावल्याच्या आरोपाबाबत चौकशी सुरु आहे भारतात नोंदणी झालेल्या आणि हिंद् पद्धतीनं झालेल्या विवाहासंबंधीत घटस्फोटाचे खटले परदेशी न्यायालयात निकाली निघू शकत नाही असा निकाल मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे

भारतात परतलेल्या त्याच्या पत्नीनं ब्रिटन न्यायालयानं पाठवलेल्या घटस्फोटाच्या नोटीसीविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती याप्रकरणी न्यायाधीश आर डी धन्का यांनी हा निर्णय दिला

नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर इथं ते आज वार्ताहरांशी बोलत होते हजारे यांनी आंदोलन मागं घ्यावं यासाठी आपण पुन्हा प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं भारतीय जनता पक्षाचे राष्टीय अध्यक्ष अमित शहा यांनी युतीसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दरध्वनी केला ही अफवा असल्याचं महाजन यांनी स्पष्ट केलं मात्र निवडणूक आचारसंहिता लागू होण्यासाठी कमी कालावधी असल्यानं युतीबाबतचं चित्र लवकर स्पष्ट व्हावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली

आज सकाळी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली

या यात्रेसाठी त्र्यंबकेश्वर इथं शेकडो दिंड्या आणि दोन लाखांहून आधिक वारकरी दर्शनासाठी दाखल झाले आहेत त्यंबकेश्वर नगरपालिका जिल्हा प्रशासन आणि संत निवृत्तीनाथ महाराज ट्रस्टच्या वतीनं भाविकांसाठी पाणी फिरते शौचालय आणि आरोग्य उपचाराच्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत

जिल्ह्यातल्या सर्व मतदारांनी या यादीत आलं नाव आहे का याची खात्री करुन घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केलं आहे

आज पहाटे हा अपघात झाला भारत आणि स्पेन यांच्या महिला संघांमधला हॉकी मालिकेचा अंतिम सामना आज मुर्सिया इथं खेळला जाणार आहे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडे पाच वाजता सामन्याला सुरुवात होईल मालिकेत दोन्ही संघ एक एकनं बरोबरीत आहेत

न्यूझीलंडच्या संघानं हे लक्ष्य अवघ्या पंधराव्या षटकातच पूर्ण केलं